मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागप्र विमानतळावर त्यांचं आज जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मितीची कामं स्रु आहेत असं सांगत प्रतिदिन रस्ते बांधणीचं उद्दिष्ट वाढवणार असल्याचं ते म्हणाले

नितीन गडकरी यांच्याकडे लघ् सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे लघ् उदयोगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असून खादी कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य राहील असं गडकरी यांनी या वार्ताहरपरिषदेत सांगितलं राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचंही आज जालना इथं भव्य स्वागत करण्यात आलं अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांचं आज म्ंबई विमानतळावर आगमन झालं

केंद्रीय ग्हमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज आपआपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला राजनाथ सिंह यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी तिन्ही संरक्षण दल प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आपण कटिबदध असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं पर्यावरण संरक्षण आणि यासंबंधी समस्या सोडवायला सरकारचं प्राधान्य राहील असं जावडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं आगामी विधानसभा निवडण्क काँग्रेसबरोबरच लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

त्यात आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा झाल्याचं पाटील यांनी सांगितलं या विधानसभा निवडण्कीत महिला आणि नविन चेह यांना अधिक संधी दिली जाईल असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष असून काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आजच्या बैठकीत जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही मात्र लवकरच जागा वाटप निश्चित होऊन विधानसभेच्या निवडण्कांची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्रु केल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले काँग्रेस संसदिय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली आहे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज दिल्लीत झाली या खासदारांनी संसदेच्या आगामी अधिवेशनातली पक्षाची रणनिती ठरवली पक्षाध्यक्ष राहल गांधी यांनी मतदारांचे तसंच पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले पावसाळ्यात प्र येणं इमारत पडणं पाणी साचणं अशा घटना घड्ड नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावं तसंच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनृष्यबळानं सतर्क राहन सर्व संपर्क क्रमांक सूरू असतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले सहयाद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत म्ख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी मदत आणि प्नर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते गेल्या वेळच्या चांगल्या कामांच्या अन्भवांवर अवलंबुन न राहता संस्थागत ज्ञान अनुभव आणि दरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपती टाळता येईल असं ही म्ख्यमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले

यूपीए सरकारच्या काळात हवाई क्षेत्रासंदर्भात झालेल्या गैरव्यवहारांमधे दीपक तलवारची भूमिका असल्याचा संशय ईडीला आहे याप्रकरणी दीपक तलवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे यूपीए सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना दीपक तलवार सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली दीपक तलवार यांनी परदेशी हवाई कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केलं होतं त्यामुळेच एअर इंडिया कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे नागपूर मुंबई समुद्धी महामार्गाच्या दर्ज्याबाबत कोणतीही तडजोड करू नये असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले या महामार्गाच्या ब्लढाणा जिल्ह्यात झालेल्या कामाचा त्यांनी आज आढावा घेतला महामार्गाचे काम करताना शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या असतील तर त्या टाकून देण्यात याव्यात असेही आदेश त्यांनी संबंधितांना दिले भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली शिवाजीराव देशम्ख यांच्या निधनाम्छं रिक्त झालेल्या सांगलीतल्या जागेसाठी पृथ्वीराज देशम्ख यांचा एकमेव अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध झाली

त्यासाठी माहितीचं अच्क आणि वस्त्निष्ठ संकलन आवश्यक आहे असं राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस

श्रीनिवास यांनी म्हटलं आहे देशाच्या आर्थिक गणना प्रशिक्षकांसाठीचा सातवा प्रशिक्षण कार्यक्रम आज नवी मुंबईतल्या खारघर इथं ग्रामविकास भवनात घेण्यात आला मोबाईल एपचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर याम्ळे आर्थिक गणना अधिक अचूक होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र तसंच दादरा नगरहवेलीतल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक तसंच राज्यातले सांख्यिकी अधिकारी आणि आपले सरकार ई सेवा केंद्राचे समन्वयक यावेळी उपस्थित होते

मच्छिमार नौका किनाऱ्यावर आणायला स्रुवात झाली असून नौका शाकारण्याच्या कामांनी वेग घेतला आहे मासेमारी हंगाम संपल्याने ठिकठिकाणाहन आलेले खलाशी आपापल्या घरी परतत आहेत सिंध्दर्ग जिल्ह्यातल्या देवगड मालवण वेंग्र्ले या प्रमुख बंदरांसह जिल्ह्यातली अन्य छोटी बंदरांवरची वर्दळ रोडावली आहे

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागानं उल्हास नदीतून होणाऱ्या पाणीप्रवठ्याचं नियोजन केले आहे त्यान्सार दर मंगळवारी आणि दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी पाणीप्रवठा बंद ठेवला जातो

नांदेडवाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या नगरसेवक दीक्षा कपील धबाले यांची निवड झाली

येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल त्यानंतर सप्टेंबरपर्यंत साधारण पाऊस राहणार आहे अल निनोचा प्रभावही कमी होणार असल्याचं या अंदाजात म्हटलं आहे दरम्यान देशाबरोबरच राज्यातही यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज आणि चार तारखेला राज्यात मराठवाड़यासह कोकण गोवा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे

मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती या ठिकाणी तापमानात सरासरीच्या तूलनेत काहीशी वाढ झाली तर उर्वरीत भागात लक्षणीय वाढ झाली